मात्र या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे डियन युनियन मुस्लीम लीग काँग्रेस नेते जयराम रमेश आणि ज्रिरांनी या कायद्याविरुद्ध याचिका दाखल केल्या आहेत त्यावर न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे

निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून खटल्यात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या अक्षय कुमार सिंग याच्या फेरविचार याचिकेचा निर्णय काही वेळातच अपेक्षित आहे न्यायमूर्ती आर भानुमती यांच्या अध्यक्षतेखालच्या तीन न्यायधिशांच्या पीठानं यावरचा निर्णय राखून ठेवला होता तो आज दुपारी जाहीर होणार आहे पुनर्विचार याचिकेला विरोध करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हे प्रकरण मानवतेला काळीमा फासणारं असून आरोपी कुठल्याही प्रकारच्या दयेसाठी पात्र नाहीत असा प्रतिवाद केला दोषीच्या वतीनं अॅंडव्होकेट ए

सिंग यांनी बाजू मांडत फाशीच्या शिक्षेची आवश्यकता नसल्याचं न्यायालयाला सांगितलं

भारत आणि अमेरिका यांच्यात आज वॉशिंग्टन धिं दोनास दोन मंत्रीस्तरीय चर्चा होणार आहेत भारतातफॅ संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर तर अमेरिकेतर्फे त्यांचे परराष्ट्रमंत्री माईक पॅम्पियो आणि संरक्षण मंत्री मार्क्स एस्पर या वैठकीत सहभागी होतील प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर त्यांच्यात चर्चा होण्याची शक्यता असून व्रिपक्षीय सुरक्षा संबंध वाढवण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे करार यावेळी होणं अपेक्षित आहे त्यात वैद्यकीय सुरक्षा कराराचा समावेश असण्याची शक्यता आहे या करारान्वये अमेरिकी संरक्षण सामुप्री कारखानदारांना भारतीय खासगी कंपन्यांसोबत काम करता येईल

वायव्येकडून येणा या तीव्र बर्फाळ हवेमुळे तसंच कमी उंचीवर ढगांच्या दाटीमुळे सूर्यप्रकाश जमीनीवर पोचण्यास बाधा येत असल्यानं तापमानात घट झाली असल्याचं हवामान विभागानं सांगितलं

उत्तरप्रदेशात अनेक ठिकाणी गारव्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे सहारणपूर बरेली आणि पिलीभीतसह अनेक जिल्ह्यांमधे शाळांना सुट्टी दिली आहे

हिमाचल प्रदेशात मनाली कुफरी केलांग आणि कल्पा धिं शून्यापेक्षा कमी तापमान होतं येत्या तीन दिवसात हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राजस्थानंही कडाक्याच्या थंडीनं गारठलं असून जयपूरसह बह्तांश जिल्ह्यांमधे तापमानात मोठी घसरण झाली आहे

झारखंड विधानसभा निवडणूकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्याचा प्रचार आज संपणार आहे

भाजपा कार्यअध्यक्ष जे

नङ्डा काँप्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी झारखंड मुक्ति मोर्चाचे अध्यक्ष शिबू सोरेन झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी ऑल झारखंड स्टुंडट युनियनचे अध्यक्ष सुदेश कुमार महातो आज प्रचारसभा घेणार आहेत नव्या भारताची निर्मिती हे महत्वाची प्रक्रिया असून ती सत्यात उतरवण्यासाठी लोकांनी सातत्यानं प्रयत्न करत राहीलं पाहीजे असं आव्हान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे ते काल नवी दिल्ली भें सहाव्या रवींद्रनाथ टागोर स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते

डिजीटल तंत्रज्ञानानं समृद्ध असलेल्या आधासक तरुण उद्योजकांमुळे नवा भारत हा नवोन्मेष आणि ज्ञानाचं केंद्र असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

या मंडळाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येणार आहे

महाराष्ट्रात पालघर जिल्हा परिषदेचा तसंच आठ पंचायत समित्यांचा निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे मतदान येत्या सात जानेवारीला तर मतमोजणी आठ जानेवारीला होईल या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता कालपासून लागू झाली आहे

आपल्या नैसर्गिक कसदार अभिनयाच्या जोरावर सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ श्रीराम लागू यांचं काल रात्री पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

लागू यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतही आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडली अभिनयाबरोबरच त्यांनी अनेक नाटक आणि चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं